आगामी लोकसभा निवडणुकींसाठी बसपा आणि आप पक्ष काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट संकेत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश

मराठा समाजाला मंजूर करण्यात आलेल्या आरक्षणाचा निर्णय हा कायदेशिर आणि वैद्य असल्याचं महाराष्ट्र सरकारनं मुंबई उच्च व्यायालयाला स्पष्ट केलं आहे

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कुठल्याही राज्यात काँग्रेस पक्षासोबत युती करणार नसल्याचं बह्नजन समाज पार्टीतर्फे आज अधिकृतरित्या सांगण्यात आलं आहे लखनऊमध्ये आज बसपाच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं उत्तर प्रदेश व्यंतिरिक्त सर्व राज्यातील बसपा नेत्यांच्या बैठकीला पक्षाध्यक्ष मायावती उपस्थित होत्या दरम्यान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बसपाची समाजवादी पक्षासोबत असलेली युती ही परस्पर सहकार्य आणि समान विचारधारेमुळं असल्याचं मायावती यांनी सांगितलं काँग्रेस पक्षाबरोबर कुठल्याही प्रकारची युती करणार नसल्याचं स्पष्ट करत आपला पक्ष स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्यावर आपण निवडणूक लढवणार असल्याचं केजरीवाल यांनी माध्यम प्रतिनिधींना आज आयोजित पत्रपरिषदेत सांगितलं आपतर्फे या आधीच सात संसदीय मतदारसंघांसाठी सहा उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत आसाममध्ये एन आर सी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा मतदानाच्या हक्कावर परिणाम होणार नसल्याचं आसामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी मु्केश साहू यांनी सांगितलं आहे मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदान करता येणार असून त्याचं नाव अंतिम एनआरसीमध्ये सामिल असण्याशी त्याचा संबंध नसल्याचं साह यांनी स्पष्ट केलं आहे दहशतवादानं प्रभावित सर्व देशांनी दहशतवादाविरूध्द तात्काळ आणि ठोस कारवाई करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे जागतिक शांती स्थैर्य आणि स्रक्षेसाठी दहशतवाद हा सर्वात मोठा धोका असल्याचं त्यांनी काल तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तैय्यप एरदोगन यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधानांनी अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन जाएद अल नाहियान यांच्यासोबत देखील द्वि पक्षीय संबंध वृध्दींगत करण्याच्या द्रष्टीनं चर्चा केली

काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक आज अहमदाबाद इथं घेण्यात आली या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी सोनिया गांधी महासचिव प्रियंका गांधी तसंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित होते या सर्व नेत्यांनी साबरमती आश्रमस्थित प्रार्थना सभेतही सहभाग घेतला

दरम्यान गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला या बैठकीनंतर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी जाहीर सभेला संबोधित केलं काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी आज दक्षिण मुंबई इथं आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे भाजपाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत वन विभागानं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून समुद्ध वने देशाची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे विशेष सचिव सिद्धांत दास यांनी केलं महाराष्ट्र राज्याच्या नागपूर वन विभागाच्या मुख्यालयातील नियंत्रण कक्षाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाचा मुख्य भर वनांची प्रत चांगली असावी वन क्षेत्रातील पाण्याची पातळी वाढविण्यावर भर देण्यात यावा वनाची उत्पादन क्षमता केवळ काष्ठउपज नसून अकाष्ठ वनउपजांचासुद्धा त्यात समावेश आहे समृद्ध वनं देशाची गरज असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख उमेशक्रमार अग्रवाल यांनी राज्य शासनाच्या नवनवीन उपक्रमांची माहिती दिली जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात साधना टॉप क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टीमुळं तीन लोक मृत्यूमुखी पडले सहा लोक कुपवाडाकडून करनाहकडे पायी निघाले होते त्यापैकी तीन लोक बेपत्ता आहेत दरम्यान नियंत्रण रेषेनजिकचा हा भाग काही दिवसांपासून खराब हवामानामुळं दळणवळणासाठी बंद ठेवण्यात आला आहे मराठा समाजाला मंजूर करण्यात आलेल्या आरक्षणाचा निर्णय हा कायदेशिर आणि वैद्य असल्याचं महाराष्ट्र सरकारनं म्रंबई उच्च न्यायालयाला स्पष्ट केलं आहे काल न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सरकारतर्फे अनिल साखरे यांनी सरकारची बाजू मांडली सरकारनं मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाच्या बाबतीत घेतलेला हा निर्णय अप्रामाणिक असल्याचं याचिकाकर्ते सिद्ध करू शकले नसल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं मराठा समाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकद्रष्ट्या मागास असल्याम्रळंच या समाजाला आरक्षण देण्यात आलं असं सकारच्या वतीनं साखरे यांनी स्पष्ट केलं मराठा समाजाला इतर मागासवर्गीय श्रेणीत समावेश केला नसल्याचंही सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं

अनेक परीक्षा केंद्रांवर मतदान केंद्रं असल्यानं दहा तारखेच्या परीक्षाही पुढं ढकलण्यात आल्या आहेत नागपूर रामटेक वर्धा आणि भंडारा गोंदिया हे चार जिल्ह्ये नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात

नागपूर विद्यापीठानं निर्धारित परीक्षा ज्या पुढं ढकलल्या त्यामध्ये अभियांत्रिकी औषधशास्त्र बीफॉर्म आणि बीकॉम यासारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे पुढं ढकलण्यात आलेल्या परीक्षांचा वेळापत्रक नव्यानं जाहीर करण्यात येणार असल्याचं विद्यापीठानं सांगितलं आहे दरम्यान इंन्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंड इंडियातर्फे घेण्यात येणाऱ्या सीए अभ्यासक्रमाची परीक्षासुद्धा पुढं ढकलण्यात आली आहे आकाशवाणीच्या राज्यभरातल्या अंशकालांन वाताहरांच्या कायशाळेला आज मुंबई आकाशवाणीच्या प्रसारण भावनात स्रुवात झालां दोन र्ददवस चालणाऱ्या या कायशाळेच उदघाटन पत्र सूचना कायालायचे महांचालक आर एन भमश्रा यांच्याहस्ते दोपप्रज्वलन करून झालं यावेळी र्आर्तारक्त मुख्य र्भनवडणूक आयुक्त र्दिलोप शिंदे आकाशवाणी म्रंबईचे र्रातरांक्त महासंचालक नीरज अगरवाल उपमहासंचालक स्धीर सोधिया मुंबई प्रणे औरंगाबाद आर्ाण नागपूर प्रार्दोशक वृत्त र्वभागाचे प्रमुख आर्ाण राज्यातून आलेले आकाशवाणीचे अंशकालांन वाताहर उपस्थित होते

या कायशाळेचा समारोप उद्या होणार आहे

यासाठो प्रशासनाची तयारो सुरू असून मतदार नोंदणीसाठों रार्बावण्यात आलेल्या विशेष मोोहमेत र्मिळालेल्या र्रातसादावर मतदार यादो अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे जिल्ह्यात आचारसंहतेची कडक अंमलबजावणी होणार असून नार्गारकांना सुद्धा आचारसीहतेचा भंग होत असल्यास सी व्हिजिल अँपवर तक्रार करता येणार आहे अशी मार्ाहती जिल्हाधिकारो जिल्हा र्वनवडणूक अधिकारो र्ववेक भीमनवार यांनी पत्रकार र्पारषदेत दिलो

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जिल्हास्तरावर प्रशासनाच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली

या बैठकीत निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी दिली

या वर्षाचा हा प्रस्कार डोगरो भाषेतील प्रख्यात सर्राहत्यिक तथा चित्रपट लेखक आर्गण दिग्दशक वेद राही यांना जाहीर करण्यात आलेला आहे अशी मार्गाहती कुलगुरू ई वायूनंदन यांनी र्दला

यंदाच्या प्रस्कारांचं लवकरच वितरण करण्यात येणार असल्याचं क्लग्रसंनी सांगगतलं वेद राही यांनी स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतिकारी विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार केला आहे त्यांनी दूरदर्शनवर येणाऱ्या गुलगुलशन गुलफाम मालिकेचं देखील दिग्दर्शन केलं आहे कालेहथ्ये परेइ टूटी हुई डोर हे त्यांचे काही प्रसिद्ध कथासंग्रह आहेत आर्ध्रानक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्र राज्याचे र्पाहले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीर्नामत्त आज र्वधान भवनातील त्यांच्या प्तळ्यास र्यावधानसभेचे अध्यक्ष र्हारभाऊ बागडे यांनी प्रष्पहार अपण करून र्आभवादन केलं भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाच एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला अंतिम आणि निर्णायक सामना उद्या दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर दुपारी दीड वाजता खेळला जाणार आहे दोव्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून मालिका बरोबरीत राखली आहे या सामन्यात देखील यष्टीरक्षक एम

धोनीला विश्रांती देण्यात आली असून ऋषिभ पंतला पुव्हा एकदा संधी देण्यात आली आहे